राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव येत्या श्क्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारनं दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या शंभर दिवसात अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं केंद्रीय रस्ते वाहत्रकमंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं आहे

त्यामुळे अनेक उद्योग आणि रोजगारसंधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मोटर वाहन स्धारणा कायद्याम्ळे देशातल्या रस्ते अपघातांमध्ये घट होण्याबरोबरच वाहत्कीमध्ये शिस्त निर्माण होईल तसंच वाहन चालक परवाना आणि इतर संबंधित प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आल्यानं भ्रष्टाचार कमी होईल तसंच बोगस वाहन परवान्यांना आळा बसेल असं त्यांनी सांगितलं त्रिवार तलाक विरोधी कायदा बेकायदेशीर कृत्य विरोधी विधेयक ग्राहक संरक्षण विधेयक यांसारख्या अशीही पावलं सरकारनं उचलली याचा उल्लेख त्यांनी केला मलेरिया निर्मूलन हे केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज पूणे इथं सांगितलं क्षय मेंद्रज्वर काला आजार यासारख्या आजारावर मात करण्यासाठी उपाययोजना करु असंही ते म्हणाले मोदी सरकारनं आपल्या द्सऱ्या पर्वातले शंभर दिवस पूर्ण केले त्यानिमित आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते आयष्यमान आरोग्य योजनेतला भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं

या कार्यक्रमामुळे रस्त्यांच्या स्रक्षिततेत सुधारणा होणार आहे

विदर्भ आणि मराठवाड्यात परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद असलेल्या क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतल्या कामांसाठी निविदा काढण्यास राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

यूतीसाठी वंचित बहजन आघाडीच्या कार्यकारी मंडळानं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी सतत संपर्क केला मात्र य्तीसाठी वंचित बहजन आघाडीच तयार नसल्याचा देखावा काँग्रेसला उभा करायचा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज केला त्यामुळे आता काँग्रेससोबत आघाडीसाठी थांबणार नसून आपण उमेदवार जाहिर करू असं ते म्हणाले

आज चिपळूण इथं ग्हागर विधानसभा मतदारसंघातील प्रम्ख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं आणि संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झालं मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याच्या समोर संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा उभारण्यात आली आहे

म्ंबई ठाणे नवी म्ंबई आणि प्ण्यात आज पावसानं उघडीप घेतली आहे पालघर इथं मात्र अधून मधून पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बरसत आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही ढगाळ वातावरण कायम असून अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत

नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार स्रु असल्याम्रळे गंगाप्र धरणातून आजसकाळी अकराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला गेला प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे